दहशतवाद विरोधाच्या लढाईत भारत आणि श्रीलंका यांनी एकत्रित येवून काम करण्याचं ठकवलं आहे दहशतवाद हा या भागातला मोठा प्रश्न आहे हे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते काल श्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे यांच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते श्रीलंका तमिळ समुदायाच्या समानता न्याय आणि शांततेचा सन्मान करेल अशी आशा ही त्यांनी व्यक्त केली श्रीलंकेचं स्थैयं सुरक्षा आणि भरभराट ही केवळ भारताच्याच नव्हे तर संपूर्ण हिंदी महासागर प्रदेशाच्या हिताची आहे

या चर्चेत दोन्ही प्रधानमंत्र्यांनी द्विपक्षीय संबंधांवर विस्तृत विचारविनिमय केला तसंच व्यापार आणि गुंतवणूक संबंधांना चालना देण्याचंही ठरवलं श्रीलंकेच्या विकासात भारत हा विब्रासू भागीदार असून शांतता आणि विकासाच्या त्या देशाच्या प्रवासात भारत सहाय्य करणं सुरू ठेवणार आहे असं आब्रासन मोदी यांनी दिलं गेल्या वर्षी श्रीलंकेला दिलेल्या नव्या कर्जमुळे या दोन शेजारी राष्ट्रांमधलं सहकार्य आणखी मजबूत होईल मच्छीमारांच्या प्रशांवर मानवतावादी भूमिका घेण्यात येईल असं मोदी म्हणाले आपल्या निवेदनात महिद्रा राजपक्षे यांनी मोदी यांच्या शेजाऱ्याचं हित प्रथम पाहण्याच्या धोरणाबद्दल त्यांचे आभार मानले

रणबिर सिंग यांनी व्यक्त केला आहे ते काल मतदानानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते

हे मतदान शांततेत पार पडलं असून काही ठिकाणची आकडेवारी आल्यानंतर ही टक्केवारी वाढू शकते असंही ते म्हणाले

आता साऱ्यांचच लक्ष मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीवर लागलं आहे भारत संरक्षण साहित्यक्षेत्रात येणाऱ्या काही वर्षात महत्त्वाचं केंद्र असेल असं मत संरक्षण मंत्रीराजनाथसिंग यांनी व्यक्त केलं आहे ते काल लखनौ ईथं डेफएक्स्पो या संरक्षणसाहित्याच्या प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी बोलत होते या प्रदर्शनामुळे भारताचीजगात संरक्षण साहित्य निर्मिती आणि निर्यात करणारा प्रमुख देश अशी प्रतिमा निर्माणहोईल असंही ते म्हणाले

ई गव्हर्नन्स हा एकविसाव्याशतकात भारताच्या प्रगतीतला महत्त्वाचा घटक असेल असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी म्हटलेआहे महाराष्ट्रात मुंबई धां आयोजित केलेल्या ई गव्हर्नन्स टू थाऊजंड ट्वेंटीराष्ट्रीय परिषदेचा काल समारोप झाला त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलतहोते या परिषदेत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासनात आमूलाप्र बदलकरण्याच्या दृष्टीने समोर असलेल्या समस्या आव्हानं आणि उपलब्ध संधी अशामहत्त्वाच्या मुद्यांवर सखोल चर्चा झाली या परिषदेच्या निमित्तानं करण्यात आलेलाई गव्हर्नन्स विषयक मुंबई करार परिषदेला उपस्थित असलेल्या सर्वांनी सहमतीनंस्वीकारला ई गव्हर्नन्स साठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीयपुरस्कारांच वितरणही काल झालं जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रशासनानं पीपल्स डेमोक्रीतिक पार्टीचे नेते आणि माजी मंत्री नईम अख्तर यांना काल लोक सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक केली अख्तर हे या कायद्याअंतर्गत अटक झालेले जम्मू आणि कश्मीर मधले सहावे नेते आहेत याआधी उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती या जम्मू काश्मीरच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांनाही याच कायद्याखाली अटक झाली आहे या कायद्याअंतर्गत एखाद्या व्यक्तीला खटला कोणताही खटला न चालवता तीन महिने ते दोन वर्षाच्या कालावधीसाठी अटकेत ठेवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे जम्मू काश्मिरमध्येशांतता कराराचा भंग केल्याची आणखी एक घटना घडली असून पाकिस्तानी फौजांनी काल पुंछजिल्ह्यातल्या सीमाभागात भारतीय चौक्यांवर आणि नागरी वस्त्यांवर अंदाधूंद गोळीबारकेला या मध्ये एक जवान शहिद झाला काल मध्यरात्री पावणेचारच्या सुमारास पाकिस्तानीसैन्याने देगवार भागात हा गोळीबार केला

मॉलमध्ये घुसून सर्वसामान्य नागरिकांवर त्याने गोळ्या झाडल्या या सैनिकाला ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे गुन्हे नियंत्रण विभागाचे प्रमुख जिराभोब भुरीदेज यांनी ही माहिती दिली

सार्जट मेजर जक्रपंथ थोमा असं या सैनिकाचं नाव होतं शनिवारी दुपारी एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या घरी त्याने गोळीबार केला त्यात तिघांचा मृत्यू झाला त्यापैकी एक सैनिक होता त्यानंतर सैन्याची शस्त्रे आणि गाडी घेऊन त्यानं मॉलच्या दिशेने धाव घेतली

जी सी ए

जी सी ए

याशिवाय पाच फेब्रुवारीपूर्वींचीनच्या नागरिकांना दिलेले व्हीसाही रद्द केले आहेत मात्र या नियमातून विमानातकार्यरत सर्वच देशांच्या कर्मचाऱ्यांना वगळलं असल्याचंही डी जी सी ए नं स्पष्ट केलं आहे दरम्यान एअर डिया आणि डिगो या भारतीय विमान कंपन्यांनी चीनमध्येये जा करणारी उड्डाणं रद्द केली आहेत

देशातली नोवेल कोरोना विषाणूच्यासंसर्गाची सध्याची परिस्थिती आणि तयारीचा आढावा केंद्रीय आरोग्य सचिव प्रीति सुदानयांनी घेतला हाँगकाँग आणि चीनशिवाय सिंगापूर आणि थायलंडडून येणाऱ्या सर्वविमानातल्या प्रवाशांची निश्वित केलेल्या एअरो ब्रिजवर तपासणी सुरू आहे सर्वराज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना खबरदारीचा धिारा देण्यात आला असून व्यक्तिगतसंरक्षणाची साधने आणि मास्क पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत

नागालँडमध्ये कोरोनाचा एकही रुग्णआढळून आलेला नाही

महाराष्ट्रात कोरोनाचे संशयितम्हणून रुणालयात दाखल करण्यात आलेल्या सहा जणांपैकी कुणालाही कोरोना विषाणूचीलागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे यामध्ये एका चीनी नागरिकाचाही समावेश होता

त्रिपुरातल्या पहिल्यावहिल्या हॉर्नबिल महोत्सवाचं काल राज्याचे मुख्यमंत्री बिप्लव कुमार देव यांच्या हस्ते उद्घाटन झालं राज्यातल्या जैवविविधतेचं जगाला दर्शन देणं तसंच हॉर्नबिल या पक्ष्याच्या जतन संवर्धन आणि संरक्षणाविषयी जनजागृती करणं हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे

भारत या स्पर्धेचा माजी विजेता आहे या स्पर्धेच्या अंतिमफेरीत बांगला देश हा पहिल्यांदाच पोहोचला असून भारतानं या स्पर्धेत आतापर्यंत आपलाएकही सामना गमावलेला नाही पाकिस्तानला हरवून अंतिम फेरीत आलेल्या भारतानं आतापर्यंत सात वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे सांगली जिल्ह्यातल्या मालगाव धिसाडेपाचशे वर्षापूर्वीच्या जैनमूर्ती सापडल्या आहेत भगवान महावीर मंदिराचेजीर्णोद्वाराचे काम सुरू आहे

त्यातल्या काही मूर्ती साडेपाचशे वर्षापूर्वीच्या असल्याचा अंदाजअभ्यासकांनी व्यक्त केला आहे